ते काल राजस्थानात माऊंट आबू इथं प्रजापिता ब्रह्मक्मारी संस्थेच्या राष्ट्रीय संमेलनात मार्गदर्शन करत होते सामाजिक कायाकल्पासाठी महिला सशक्तीकरण या विषयावर बोलताना राष्ट्रपतींनी प्रत्येक नागरिकाने आपल्या मुलांना महिलांचा सन्मान करण्याची शिकवण द्यावी असं नमूद केलं

पोलिसांनी या चौघांनाही सखोल तपासासाठी घटनास्थळाकडे नेलं होतं त्या ठिकाणाहून सर्वांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर हछा केला यावेळी इशारा देऊनही आरोपी न थांबल्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चौघे आरोपी मारले गेले असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आरोपींना शिक्षा केली जावी असं विधान परिषदेच्या उपाध्यक्ष शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे त्या काल मुंबईत पीटीआयशी बोलत होत्या गोऱ्हे यांनी यापूर्वीच्या पोलिस चकमकींचा संदर्भ देत हैदराबादची ही चकमक म्हणजे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही अशा प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरोपींना भरचौकात फासावर लटकवावं असं मत पीटीआयशी बोलताना व्यक्त केलं बेकायदेशीर पद्धतीनं न्याय दिला जात नाही असंही मलिक यांनी नमूद केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी काल पुणे दौऱ्यावर आले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि केंद्रीय तपास संस्था या संमेलनात सहभागी झाल्या आहेत

कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र एसीबीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केलं

ते काल दिल्लीत हिंदुस्थान टाईम्स लीडरशीप समिटमध्ये बोलत होते सरकारकडून मदत मिळाल्याशिवाय आपला समूह यापुढे या कंपनीत काहीही गुंतवणूक करणार नसल्याचं बिर्ला यांनी सांगितलं सरकारी मदत मिळाली नाही तर कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर जाण्याची शक्यताही बिर्ला यांनी बोलून दाखवली

राष्टपती रामनाथ कोविंद उपराष्टपति एम व्यंकय्या नायड्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आदरांजली अर्पण केली मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पृष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं मुंबईतल्या परळ इथल्या चाळीतलं डॉ आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली सामाजिक आणि आर्थिक समानता कृतीत येणं गरजेचे आहे तीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आदंराजली ठरेल असं प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ सुखदेव थोरात यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट उभारणीतले योगदान या विषयावर ते काल बोलत होते देशासमोरचा प्रत्येक प्रश्न सोडवताना कृती आणि धोरणांची जोड देणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं राष्ट निर्माते असल्याचं मत डॉक्टर थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं

फेस ऑफ आंबेडकराईट म्व्हमेंटच्या वतीनं औरंगाबाद इथं एक वही एक पेन अभियान राबवण्यात आलं या अभियानात डॉ बाबासाहेंबांना हार फुले अर्पण करण्याऐवजी गरीब प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी एक वही आणि एक पेन देण्याचं आवाहन करण्यात आलं लातूर इथं रेणापूर तालुक्यात पानगावातल्या चैत्य स्मारक इथं आमदार धीरज देशमुख यांनी आंबेडकर यांना अभिवादन केलं लातूर महापालिकेच्या वतीनं महापौर विक्रांत गोजमग़ंडे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली नांदेड इथं बाबासाहेबांच्या पूर्णाक्रती प्तळ्यास विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं परभणी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काल सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली

तर समता सैनिक दलाच्यावतीनं समता फेरी काढण्यात आली विभागात शाळा महाविद्यालयं आणि विविध संस्थांमध्ये व्याख्यान आदी कार्यक्रमांतून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं

दिलीप म्हैसेकर यांनी म्हटलं

राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांत रॅगिंगची एकही घटना होऊ नये यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधून ठोस पावलं उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं

अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

हिंगोलीच्या गारवाडी येथील अंगणवाडी केंद्रावर जिल्ह्याधीकारी रूचेश जयवंशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीनिवास जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी भेट देऊन पाहणी केली

आकाशवाणी बातम्यासाठी रमेश कदम हिंगोली

पुरूष आणि महिलांची गोळाफेक तसंच महिलांच्या पाच हजार मीटर स्प्रिंट स्पर्धेत भारतानं ही पदकं मिळवली आहेत

अनिरुद्ध मारोती शेळके असं अटक केलेल्या संशयिताचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचं पिस्तुल आणि मॅग्झिन जप्त केलं आहे